महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक नारी शक्ति पुरस्कार प्रदान करणार आहेत

मुंबईसह राज्यात सर्वत्र महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे

कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक औषधं तसच इतर साधनसामप्रीचा पुरेसा साठा आहे की नाही याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवू नये तसंच घाबरुन जाऊ नये असं आवाहन यापूर्वीचं प्रधानमंत्र्यांनी केलं आहे मुंबईसह राज्यभरात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसंच मार्गदर्शक सूचनांच पालन करावं असं आवाहन नगरविकास आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे

सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आज सकाळी अक्र केली

पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्याच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली

एच

या कंपनीला नियमबाद्य पद्धतीनं कर्ज वितरित केल्याचा आरोप राणावर आहे गेल्या गुरुवारी रिझर्व्ह बॅकेनं येस बॅकेवर निर्बंध आणल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं या कारवाईला सुरुवात केली

दुपारी साडेबारा वाजता सामना सुरु होईल या स्पर्धेत भारतानं एकही सामना गमावलेला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुर्भेच्छा दिल्या आहेत